पाकिस्ताननं दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवलं नाही तर त्या देशाचीच छकलं झाल्याशिवाय राहणार नाहीत असं मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं ते काल सूरत श्वे सैनिकांसाठी आयोजित सन्मान सोहळ्यात बोलत होते पाकिस्तानी घुसखोर भारतात अवैधरित्या शिरले तर भारतीय सेना त्यांना परत जाऊ देणार नाही असा विगराही त्यांना यावेळी दिला

भारतात अल्पसंख्याक सुरक्षित होते आहेत आणि सुरक्षित राहतील अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली निर्यातीला चालना तसंच बांधकाम क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारन अनेक उपायांची घोषणा केली आहे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांना काल ही माहिती दिली निर्यात आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी केंद्रसरकारनं सुचवलेल्या उपाय योजनांचं उद्योग क्षेत्रानं स्वागत केलं आहे अर्थमंत्र्यांनी सुचवलेले उपाय अर्थव्यवस्थेला चालना देणार असल्याचं भारतीय उद्योग महासंघाचे सरसंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे आसोचेमचे अध्यक्ष बी के गोएंका यांनी या उपाययोजनांमुळे निर्यातीला मदत होणार असून भविष्यात भारतीय निर्यातदार जागतिक स्तराच्या दर्जाचे होतील असं मत व्यक्त केलं

यात रेल्वेक्षेत्रासाठी केलेल्या कामांचा आकाशवाणीनंही आढावा घेतला

या काळातल्या रेल्वेसाठीच्या सुरक्षाविषक धोरणांमुळे एप्रिल ते ऑगस्ट हा शून्य अपघाती जीवितहानीचा कालावधी ठरला

वस्तू आणि सेवाकर यंत्रणेचे प्रमुख सुशील कुमार मोदी यांनी ही घोषणा केली वस्तू आणि सेवाकर भरणा टाळण्यासाठी बनावट बिलं तयार करणा या टोळीचा केंद्रीय जीएसटी कार्यालयानं छडा लावला आहे पश्विम आणि उत्तर दिल्लीमधे ही टोळी कार्यरत होती जीएसटी परतावा मिळवण्यासाठी या करदात्यांनी विशेष आर्थिक क्षेत्रात माल पुरवठा केल्याची खोटी बिलं सादर केली होती

रोजगार निर्मितीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून पश्चिम महाराष्ट्रातले रखडलेले प्रकल्प राज्य सरकारनं मार्गी लावले असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पृण्यात केलं महाराष्ट्रात युती सरकारच्या कामगिरीविषयी माहिती देण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेली महाजनादेश यात्रा काल पुण्यात पोचली त्यानंतर आज ते बातमीदारांशी बोलत होते महाजनादेश यात्रा नंतर सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात जाणार आहे पाकिस्ताननं बलुचिस्तानात चालवलेल्या हिसाचाराचा विरोध करण्याचा निर्णय बलुचिस्तानच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे

दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस पथकाच्या दिशेनं गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षल्यांच्या दिशेनं गोळीबार केला पोलिसांचा दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता दोन नक्षल्यांचे मृतदेह आणि काही साहित्य आढळून आलं छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात काल संध्याकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या एका चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले चिंतलनार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणा या जंगलपट्ट्यानजीक जिल्हा राखीव दलाचं पथक गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी रस्ता खोदून ठेवल्याचं कळल्यानं सुरक्षा दलांनी या भागात शोध मोहीम राबवली या घटनास्थळाहून रायफलसह अनेक शस्त्रास्त्रही जप्त करण्यात आली आहेत अभियंता दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व कष्टाळू अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत अभियंत्यांच्या नवोन्मेष शालिनी प्रज्ञेखेरिज मानवाची प्रगती अपूर्ण राहिली असती असं प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे थोर अभियंता मोक्ष गुंडम् विखेधरय्या यांच्या जयंतीदिनी अभियंता दिन साजरा केला जातो प्रधानमंत्र्यांनी विखेधरय्या यांनाही आदरांजली वाहिली आहे

जवाहरलाल नेहरू स्टेडियममधे सुरु झालेल्या या यात्रेत मोठ्या संख्येनं आबालवृद्ध सहभागी झाले गंगा नदीविषयी जनजागृती करण्याकरता ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे एकदाच वापरता येणा या प्लास्टिकला पर्याय शोधायचं आवाहन उत्तर प्रदेश सरकारनं नव उद्योजकांना केलं आहे लखनौमधे आयोजित केलेल्या एक दिवसीय स्टार्टअप परिषदेत उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सकारात्मक वातावरण तयार करत असल्याचं सांगितलं

लखनौमधे झालेल्या पहिल्या स्टार्टअप परिषदेत शेकडो तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच उद्योजक सहभागी झाले होते सौदी अरेबियातल्या अरक्की तेल प्रकल्पावर काल झालेल्या ड्रोन हल्ल्याप्रकरणी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीयो यांनी ज्ञाणला जवावदार धरलं आहे

या स्थलांतराना मध्यरात्रीपूर्वी लेम्पुडुसा बेटांवर स्थलांतरित करण्यात आलं मानवतावादी गटांनी ह्या बोटीला कित्येक दिवसांपूर्वी बंदरावर येण्याची परवानगी मागितली होती

धरमशाला अँ संध्याकाळी सात वाजता पहिला सामना सुरु होईल आकाशवाणीवरुन हिंदी आणि उजी भाषामधे सामन्याच धावत समालोचन प्रसारित होईल

एम रेनबो तसंच अतिरिक्त ध्वनीलहरींवर संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून हे ऐकता येईल क्विंटन डी कॉकच्या खेळणा या दक्षिण आफ्रीकेच्या संघाला भारतीय हवामानामधे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालच्या भारतीय संघाचा नेतृत्वाखाली मुकाबला आव्हानात्मक ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे आयसीसी टी ट्वेंटी मानांकनात भारताचं स्थान दक्षिण आफ्रीकेच्या खाली आहे भारताचा उदयोन्मुख बद्धमिंटनपटू लक्ष्य सेन याने डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित व्हिक्टर स्वेंडसेन याचा पराभव करुन बेल्जियन आंतरराष्ट्रीय आव्हान स्पर्धेतलं पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं